व्याघ्र संवर्धंनाच्या कार्यात विशेष कामगिरीसाठी अमरावतीचे वनरक्षक आकाश सारडा यांना केंद्र सरकारचा प्रस्कार जाहीर

नागप्रात आज द्पारी जाणवले भ्कंपाचे सौम्य धक्के प्ण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या वैज्ञानिकांनी कोविड एकोणावीसच्या अकरा प्रकारच्या संक्रमणांचा शोध लावला आहे या आजाराच्या विविध संक्रमणांचा शोध लावणारा भारत हा पाचवा देश ठरला आहे कोरोनापासून बचावासाठी लस आणि औषधं तयार करण्याच्या ृष्टीनं हे संशोधन म्हणजे महत्वाचं पाऊल असल्याचं भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितलं दरम्यान अहमदनगरमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे द्रबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

ध्ळे जिल्ह्यात अदयाप एकही कोरोना बाधित आढळलेला नाही

ध्ळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे

या ऊत्सवाला होणारी गर्दि टाळण्याच्या ऊद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने घेतला आहे दरम्यान ब्लडाणा शहरात कोरोना संशयित आढळल्याम्ळे डॉक्टरांनी त्याला त्याची लक्षणे कोरोणाची असल्यामुळे त्यास शासकिय रुग्णालयामध्ये कोरोणा कक्ष स्थापन करण्यात आला आहे त्यामध्ये त्याच्यावर उपचार स्रू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे हा व्यक्ती हा सौदी अरेबिया वरून आल्याने त्यास कोरोनाची लक्षणे प्रथमदर्शनी उघडकीस आले त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी सुरू आहे

एअर इंडिया आज इटलीतल्या मिलान शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवण्यात आलं असून उद्यापर्यंत अडकलेल्या या भारतीयांना परत आणण्यात येणार आहे कोरोना विषाणूची पाच नवी प्रकरणं समोर आली असून यामध्ये आंध प्रदेश कर्नाटक केरळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे

कोरोनाच्या समस्येम्ळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल अशी माहिती गुहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज विधानसभेत निवेदनादवारे दिली

व्याघ्रसंवर्धनाच्या कार्यात विशेष कामगिरीबददल अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील वनरक्षक आकाश सारडा यांना केंद्र शासनातर्फे प्रस्कार जाहीर झाला आहे एक लक्ष रूपये आणि मानपत्र असे या प्रस्काराचे स्वरूप आहे पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणातर्फे व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात उत्कृष्ट कार्य करणा या वनाधिकारी वनरक्षकांचा गौरव केला जातो देशातील विविध व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील सहाजणांना हा प्रस्कार जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे सारडा यांच्यासह यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा क्षेत्रातील प्रमिला सिडाम यांनाही प्रस्कार जाहीर झाला आहे

ही मर्यादा वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी स्संगत आहे जी गर्भधारणेच्या त्लनेने प्रगत अवस्थेत गर्भ काढून टाकण्यास परवानगी देते असुरक्षित गर्भपात रोखणे हे या विधेयकाचे उद्दीष्ट असून बलात्कारापासून वाचलेल्या अनैतिक प्रकाराने ग्रस्त महिला आणि अल्पवयीन म्ली यासारख्या अस्रक्षित श्रेणीतील स्त्रियांसाठी कायद्यात वाढीव गर्भधारणेची मर्यादा देखील लागू करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येस बँकेच्या प्नर्गठनाबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली

तसंच मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक व्यवहार समितीनं निर्यात करण्यात येत असलेल्या मालावरील कर परताव्यासाठीच्या योजनेला देखील मंज़्री दिली आहे उत्पादन निर्मिती आणि निर्यात मालाच्या वाहत्कीवर केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थाकड्न लावण्यात येणाऱ्या विविध करांचा परतावा मिळाल्यास निर्यातदारांना याचा मोठा फायदा होऊन निर्यातवृद्धीस मोठी चालना मिळेल असं वाणिज्य मंत्री पिय्ष गोयल यांनी म्हटलं आहे

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेले बचाव कार्य आणि प्रसंगावधानासाठी म्ख्यमंत्र्यांनी सागरी स्रक्षा दलाच्या या कार्यक्षमतेला दाद दिली आहे आज सकाळी गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अजिंठा या प्रवाशी बोटीला अपघात झाला मदतीच्या हाकेला गस्तीवर असलेल्या रायगड जिल्हा पोलिसांच्या सागरी स्रक्षा दलातील पोलीसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही यवतमाळच्या उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ प्तळा उभारण्यावरून वाद उफाळला असून प्तळा संघर्ष कृती समितीने आज उमरखेड शहर बंद ची हाक दिल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला देशाचे मध्यवर्ती स्थान असलेल्या नागप्रात आज द्रपारी पावणे दोनच्या स्मारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले नागपूर नजीकच्या बेसा आणि बेलतरोडी या भागांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले

हादरे जाणवताच नागरिकांनी संयम राखत मोकळ्या जागी धाव घेतली येत्या आठवड्यात मंगळवार आणि ब्धवारी विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते माध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपुरात वृष्टी होऊ शकते दरम्यान उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्रळक ठिकाणी हलक्या सरी वर्षाव करू शकतात